त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

देशातली लसीकरणाची गती वाढली लसीकरणात महाराष्ट्रच आघाडीवर

पंतप्रधान आज संध्याकाळी लस उत्पादकांशी संवाद साधणार

पबिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानासाठीची तयारी अंतिम टप्प्यात

भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा पूढे ढकलण्याचा निर्णय

लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी देशात कायम आहे

एकूण लसीकरणात राजस्थान दुसऱ्या उत्तर प्रदेश तिसऱ्या तर गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे

दुसरी मात्रा देण्यात उत्तर प्रदेश देशात पुढं आहे

द्रसरी मात्रा देण्यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे

काल फार्मा कंपन्या आणि डॉक्टरांच्या बैठकीनंतरची मोदी यांची कोविड विरुद्ध च्या उपाय योजना वर केंद्रित ही तिसरी बैठक आहे

राजनाथ कोविड संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे संरक्षण सविव तसर्व संरक्षण संशोधन आणि विकास संघटना प्रमुख यांच्याशी संवाद साधला

स्थानिक वरिष्ठ लष्करी अधिकार्यांनी संबंधित मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून आवश्यक आणि शक्य असलेली सर्व मदत करण्याच्या सूचना देण्याचे निदेश सिंह यांनी यावेळी दिले

या संदर्भात राजनाथ सिंह आणि लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक सध्या सुरु आहे मार्गदर्शक सचना कोरोना संसर्गाच्या पार्बभूमीवर कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयानं सर्व मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या सर्व विभागांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

याहून वरिष्ठ अधिकारी मात्र नियमित कार्यालयात येऊ शकणार असुन प्रशासकीय गरजेनुसार अन्य अधिकाऱ्याना उपस्थित राहण्याचे आदेश ते देऊ शकतात कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यानी सर्व कोरोना नियमांच पालन करण आवश्यक असल्याचं काल जारी करण्यात आलेल्या सूपनेत म्हटलं आहे तसंच घरी थांबण्यास सांगितलेल्या अधिकाऱ्यांनाही घरून काम करण्यास आणि संपर्कासाठी उपलब्ध राहण्यास सांगण्यात आल आहे बंगाल निवडणक पश्विम बगालमध्ये गुरुवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानासाठीची सर्व आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली आहे

निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविण्याच्या उद्देशानं निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ईव्हीएम सोबत क्होटर व्हेरीफायेबल पेपर अॅडिट ट्रेल व्हीव्हीपीएटी वापरण्याचा निर्णय घेतला आहे

कोविड बाधित किंवा संशयित असलेल्या आणि विलगीकरणात असणाऱ्या रुग्णाना टपाल द्वारा मतदानाया अधिकार देण्यात आला आहे म्यानमा परिस्थिती म्यानमामधल्या संघर्षाच्या परिस्थितीवर शांततामय मार्गानं तोडगा काढण्यासाठी आशियातल्या सर्व देशांनी प्रयत्न करावेत असं आवाहन संयुक राष्ट्रांचे सरघिटणीस एंटोनियो गूटेरेस यांनी केलं आहे म्यानमामध्ये लष्करी राजवट सुरू झाल्यापासून जनतेनं आंदोलन सुरू केलं असून हे आंदोलन हिसक पद्धतीनं मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे म्यानमामधल्या संकटाकडे तातडीनं लक्ष देण्याची आवश्यकता असून आसियान देशाची यामध्ये मोलाची भूमिका असावी अशी अपेक्षा गूटेरेस यांनी काल झालेल्या एका बैठकीत व्यक्त केली

पर्यावरण बदलाबरोबरच कोरोना संसर्गाची लाटही आल्यानं कोट्यवधी लोकांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे

आज संध्याकाळी साडेसात वाजता दिल्ती कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स दरम्यान थेन्नईतल्या पिंदबरम स्टेडीयमवर सामना होणार आहे बॅडमिंटन दिल्लीमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानं भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे

जागतिक बॅंडमिटन संघटना आणि भारतीय बॅंडमिटन संघटना यांच्यात काल झालेल्या चर्चेनंतर स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार